अनेक राज्यांनी स्थलांतरित कामगारांबद्दल मनमानी निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या थोरात यांनी म्हटलं आहे स्थलांतरित कामगारांना परत आपल्या राज्यात पाठवण्यासाठी राज्य सरकार सर्व शक्य प्रयत्न करत असताना अनेक राज्य त्यांच्या कामगारांना परत घेत नसल्याचं आणि या संदर्भात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे राज्यात सुमारे दहा लाख स्थलांतरित कामगार असून त्यांना परत आपल्या राज्यात परतायचं आहे राज्यातून बत्तीस रेल्वे कामगारांना त्यांच्या राज्यांमधे जाण्यासाठी सोडण्यात आल्या असल्याची माहितीही महसूलमंत्री थोरात यांनी दिली आहे

प्रमुख समाज सुधारकांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेचा वापर तसंच एका विशिष्ट समाज घटकाला या महामारीसाठी जबाबदार ठरवणारी टिक टॉक चित्रफित प्रसारित केल्या प्रकरणी सांगलीमधे काही व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून जिल्ह्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून चौदा गुन्हे नोंदवल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे आतापर्यंतच्या एकूण तिनशे ट्रेसष्ट गुन्ह्यांमधील किमान एकशे पंचावन्न गुन्हे व्हाटसएपवरून माहिती पुढे पाठवल्याचे आहेत तर एकशे चाळीस फेसबूकवर आक्षेपार्ह माहिती दिल्याचे आहेत सायबर शाखेनं सामाजिक संपर्क माध्यमांवर किमान एकशे एक ठिकाणी देण्यात आलेली आक्षेपार्ह माहिती काढून टाकण्यात आली असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं

या तुरुंगातील किमान सत्त्याहत्तर बंदी आणि सहव्वीस कर्मचाऱ्यांना याची लागण झाल्याचं या आठवड्याच्या प्रारंभी स्पष्ट झालं होतं त्या पार्श्वभूमीवर एका बंदीनं वैद्यकीय कारणासाठी तात्प्रता जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली आहे अन्य बंदींना याची लागण होऊ शकतं असल्यामुळे राज्य सरकार आणि धोरण कर्त्यांनी यावर निर्णय घ्यावा असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

हे दोन्ही रूग्ण जम्मू काश्मीरचे रहिवासी असून ते गुरूद्वाराच्या दर्शनासाठी आले होते त्यांच्यावर नांदेडमधील कोविड केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

नव्या पन्नास रुग्णांमधील एकोनपन्नास रुग्ण मालेगांवचे असून एक नाशिक शहरातील आहे जिल्ह्यातील सहाशे बावीस पैकी चारशे सत्त्यान्नव रुग्ण मालेगांवचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन करत त्यांना खाना करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या मोहिमेच्या अंतर्गत चेंबूरच्या माहुल परिसरात अडकलेल्या ओडीशातील सुमारे एक हजार दोनशे कामगारांच्या रेल्वे तिकीटांचा खर्च करण्याची तयारी खासदार राहुल शेवाळे यांनी दाखविली आहे